उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्र वीज नियामक आयोग वीजदर निर्धारित करत असतो आणि त्यापेक्षा जास्त दर कोणालाच आकारता येत नाही मात्र ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेऊन सर्व ग्राहकांना जास्ती दराने पैसे आकारले असतील तर परत मिळतील असं आधासन दिले

या विषयी सुनील प्रभू यांनी आकाशवाणीला सांगितलं अर्थसंकल्प सभागृहात जाहीर होण्यापूर्वीच फुटला या आरोपाबद्दल विरोधकांनी पुरावे सादर केले तर आपण चौकशीचे आदेश देऊ असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले राष्ट्रवादीचे सदस्य जयंत पाटील आणि अजित पवार यांनी हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित केला होता सतराव्या लोकसभेचे सभापती म्हणून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार भाजपा खासदार ओम बिर्ला यांची आज क्रिमतानं निवड झाली प्रधानमंत्री आणि सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी सभापती पदासाठी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला शिवसेनेनं अनुमोदन दिलं काँग्रेससह सर्व पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला बिर्ला यांचं अभिनंदन करताना प्रधानमंत्री म्हणाले की बिर्ला यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य सेवेसाठी समर्पित केलं असून जनसेवा हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बिर्ला यांना सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आपल्या पक्षाकडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली बिर्ला निपक्षःपातीपणे सभागृहाचं कामकाज चालवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली शिवसेने नेते आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत तसंच द्रमुक तृणमुल काँप्रेस संयुक्त जनता दल बीजू जनता दल आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्यांनी बिर्ला यांच अभिनंदन केलं

दरम्यान या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल कॉंप्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्राद्वारे कळवलं आहे क्रिष्ट्र क्रि निवडणूक या मुद्दयावर मत मांडायला प्रत्येक पक्षाला पुरेसा वेळ द्यावा असं मतही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे

भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि आय आय टी मुंबईनं क्रिशे बावन्नावं स्थान मिळवत भारतातल्या सर्वोकृष्ट शैक्षणिक संस्था ठरल्या आहे

टी

मनुष्यबळ विकासमंत्री डॉ

अमरावती जिल्हा प्रशासन अचानक उझवणारी पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज झालं आहे

अमरावती तहसील अंतर्गत सर्वाधिक गावांना पूर परिस्थितीचा फटका बसतो पुरामुळे पाच लाख लोक बाधित होऊ शकतील अशी प्रशासनाची आकडेवारी आहे नाशिकच्या यशवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि दिग्दर्शक वेद राही यांना ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते काल नाशिक िक्वे प्रदान करण्यात आला पुरस्काराला उत्तर देताना वेद राही यांनी महाभारतात गीता तर महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वरीत अद्भुत ज्ञान सामावलं असल्याचं नमूद केलं